सरपंचाची निवड थेट निवडणुकीऐवजी निवडुन आलेल्या सदस्यांमधून करायचा आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातल्या कलमांमधे सुधारणा तसंच काही कलमांचा नव्यानं समावेश करायलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली

अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेनं शिफारस केलेल्या संस्थांमधल्या शिक्षक तसंच समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या याआधीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली यामधे रसायन तंत्रज्ञान संस्था व्हीजेटीआय या संस्थांचा समावेश आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातले शिक्षक आणि प्राध्यापक यांना प्रशिक्षण देण्यासाठी अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला आधुनिक शिक्षण पद्धतीतले बदल लक्षात घेऊन तसंच संस्थेला स्वायत्तता देण्यासाठी संस्था कंपनी कायद्यानुसार स्थापन होईल

मात्र त्यासाठी दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक असेल त्यांपैकी एक सरकारी डॉक्टर असावा असं बंधनही घातलं आहे

सिंधुदूर्ग जिल्हा भाजप अध्यक्ष म्हणून माजी आमदार राजन तेली यांची नियूक्ती झाली भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा आज कणकवलीत झाली अन्य कोणी इच्छुक उमेदवार नसल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली अशी माहिती निवडणूक निरीक्षक आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली नंदुरबारच्या दुर्गम भागात कोलमडलेल्या दूरसंचार सेवेविषयी आज जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती म्हणजेच दिशा समितीच्या बैठकीत चर्चा झाली राज्यपालांचा प्रस्तावित दौरा दहा ते पंधरा दिवसांवर आला असतांना मोलगी भागात बीएसएनलये टॉवर बंद आहेत तर वेली इथले बीएसएनएलचे टॉवरसुदधा पाच सहा महिन्यांपासून बंदच असल्याचं समितीच्या सदस्यांनी सांगीतलं धडगाव आणि अक्राणी तालुक्यातील सर्व टॅवरची पाहणी करुन समितीसमोर सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार डॉ हिना गावितांनी दिल्या आहेत भारत बंदला राज्यात काही ठिकाणी हिसंक वळण लागले तर अन्य ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहारानी कळवलं आहे बहजनक्रांती मोर्चा काही कामगार संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी आज नागरिकत्व दुरुस्ती कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक दिली होती धुळे जिल्ह्यात भारत बंदला हिंसक वळण मिळाले शहरातल्या काही भागात जमावाने वाहनांवर दगडफेक केली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रध्राची नळकांडी फोडून सोम्य लाठीमार केला जमावाच्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याच्या वृत्ताला पोलिस अधिक्षकांनी दूजोरा दिला आहे शहरात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि शांतता राखावी असं आवाहन पोलिस अधिक्षकांनी केलं आहे साक्री तसंच शिंदखेडा तालुक्यात बंद समर्थकांनी मोर्चा काढला परभणी शहरासह जिल्ह्यातल्या जितूर पाथरी इथं बंदला चांगला प्रतिसाद मिळला सोनपेठ सेलू तसंच गंगाखेड इथं बंदचा परिणाम दिसलानाही तर मानवत पाथरी पालम जिंतूर तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं मात्र या बंदला हिंसक वळण लागलं आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा फोडून रिक्षा वाहतूक बंद पाडली वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

मुंबईत कांजूरमार्ग इथं रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला काही भागात दुकानं बंद होती कोल्हापूर जिल्ह्यात बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही सर्व नागरी व्यवहार सार्वजनिक वाहतूक शाळा महाविद्यालयं सुरळीतपणे सुरू आहेत सातारा शहर आणि जिल्ह्यातही या बंदला फारसा प्रतिसाद दिसून आला नाही या ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेनं यापुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये व्यापारी उद्योजक सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे याची अंमलबजावणी आजच्या बंदपासून सुरू करण्यात आली पालघर जिल्ह्यात बाईसर इथं या बदला चांगला प्रतिसाद मिळाला तर पालघर ि व्यापा यांनी दुकानं बंद करायला विरोध केल्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं

भारतानं ते सहाव्या चेंडूत पूर्ण केलं

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळ करत आहे

चीनमधे झालेल्या नोवेल कोरोना विषाणूच्या प्राद्भावाच्या पार्बभूमीवर अत्यावश्यक नसलेला चीन प्रवास टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं लोकांना दिला आहे चीनमधून येणा या प्रवाशांनाही त्यांच्या आरोग्याची निगराणी काळजीपूर्वक करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे नोवेल कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या तसंच या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली

त्यावेळी विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली बीड जिल्ह्यात नायब तहसीलदाराला लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलं

गेवराईचे नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे तसंच माजीद शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं आज द्रपारी ही कारवाई करण्यात आली याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे भीमा कोरेगाव इथे झालेल्या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए कडे सोपविण्यात आल्याबाबतचं कोणतच पत्र माझ्याकडे आलेलं नाही शिवाय याबाबत जोपर्यंत केंद्र सरकारचं पत्र आम्हाला मिळत नाही तोपर्यंत भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणाच्या चौकशीला सहकार्य करता येणार नाही अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केल केंद्र सरकारनं राज्य सरकारला विचारात न घेताच हा तपास एन आय ए कडे सोपवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

काही भागत किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत किंचित वाढ झाली आहे